सोहराबुद्दीनचा मृत्यू हा गोळी लागून झाला असला तरी मात्र ती गोळी चालवल्याचा आरोप सिद्ध झाला नाही या घटनेतला साक्षीदार तुलसी प्रजापती याचं अपहरण झालेलं नसून तो पोलीसांच्या ताब्यातून पळून गेला आणि त्यानंतर द्रसऱ्या दिवशी एनकाउंटरमध्ये तो मारला गेला हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेल्या मुद्यांवरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेत अण्णाद्रमुक पक्षाचे सदस्य कावेरी नदीवर प्रस्तावित मेकादेत् धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत हौद्यात उतरले तेलगु देशम पक्षाच्या सदस्यांनीही आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देत अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसाठी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली या गदारोळात अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही घोषणाबाजी आणि फलक झळकावण्याचे प्रकार सुरूच होते या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज प्कारलं मात्र गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज ब्रधवारपर्यंत स्थगित केलं

राज्यसभेत काँग्रेस सदस्य आनंद शर्मा यांनी राफेल मुद्यावर आपला पक्ष चर्चा करायला तयार असल्याचं सांगत सरकारनेही संयुक्त संसदीय समितीची मागणी मान्य करावी असं म्हटलं त्यावर संसदीय कामकाज मंत्री विजय गोयल यांनी सरकार राफेलसह सर्व मुद्यांवर चर्चा करायला तयार असल्याचं सांगितलं त्यानंतर अण्णाद्रमुक तसंच तेलगूदेशम पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू केली गदारोळ वाढत गेल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित केलं

स्टार्ट अप उद्योग आणि गृंतवणूक दारांना करआकारणी बाबत भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याच्या निर्णय सरकारनं घेतला आहे आयकराअंतर्गत संपूर्ण मूल्यांकनाबाबत कडक पावलं उचलणार नाही अशी ग्वाही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे समिती स्थापनेची अधिसूचना लवकरच काढली जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

राज्य शासनानं वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चामध्ये एक हजारहून अधिक उद्योजक सहभागी झाले होते

याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे

पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत काल प्ण्यात झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली याठिकाणी कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून पुरेशी दक्षता घेण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेनं दिली

रामन यांची नियुक्ती झाली आहे रामन सध्या बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत